यामुळे जमावबंदी तसंच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास आणि सभा घेण्यास बंदी आली आहे किश्तवाड रियासी डोडा राजौरी आणि उधमपूर जिल्ह्यात शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत

जम्मू विद्यापीठ आज बंद ठेवण्यात आले असून परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना वसतिग्रहे सोडण्याचे आदेश दिले असून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत राज्यातली इंटरनेट आणि मोबाईल द्रध्वनी सेवा खंडीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना सॅटेलाईट द्रध्वनी देण्यात आले आहेत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा म्फ्ती यांना निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्या व्टिटवरुन दिली आहे याशिवाय राज्यातल्या इतर राजकीय नेत्यांनाही सुरक्षा यंत्रणांनी स्थानबद्ध केल्याचं या नेत्यांनी द्विट करून सांगितलं दरम्यान जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत बैठक घेतली या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रीमंत्रीडळाचीही सकाळी साडेनऊ वाजता बैठक होत आहे

विशेषतः कोकण मुंबई ठाणे पालघर नाशिक आणि प्णे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं शहराच्या विविध भागात पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा बंद झाली होती मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या नागपूरहून मुंबईकडे येणारी द्रांतो एक्सप्रेस इगतपूरीमध्ये थांबवण्यात आली

मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही नाशिक इगतपुरी आणि मनमाड आदी स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या काही रेल्वे गाड्या या स्थानकावरून मागे फिरवण्यात आल्या दरम्यान मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्दवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई ठाणे पालघर परिसरातली अतिवृष्टी लक्षात घेता आणखी सहा तुकड्या पाठविण्याची विनंती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे करण्यात आली असून शासन लष्कर नौदल आणि अन्य यंत्रणांच्याही संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे

दरम्यान नाशिक जिल्ह्यात आलेल्या पुरांमुळे आणि विविध धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी द्रथडी भरून वाहत आहे या पाण्यामुळे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होत आहे

यामुळे अनेक ठिकाणी घर गोठे पडल्याच्या घटना घडल्या रायगड जिल्ह्यात पूर आणि समुद्राच्या भरतीमुळे पेण तालुक्यातल्या वाशी कणे आणि मोजे गावात पाणी घ्सल्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते

नद्यांना आलेल्या महापुराचा फटका ऊस भातासह सर्व खरीप हंगामी पिकांना बसला आहे

यामुळे कृष्णा कोयना आणि वेन्ना नद्या दुथडी भरून वाहत आहेत

विहिरींची पाणीपातळीही वाढलेली नाही त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सातारा जिल्ह्यातले माण आणि खटाव तालुके वगळता जिल्ह्यातल्या सर्व शाळांना तसंच सांगली जिल्ह्यातल्या शिराळा वाळवा मिरज आणि पलूस तालुक्यातल्या शाळांना सुटी देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातल्या शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आपल्या कार्य क्षेत्रातल्या सर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे

राज्य परीवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या प्र्नबांधणी भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते समाजकारणाच्या माध्यमातून नवमहाराष्ट्र बनवायचा आहे या करिता आपल्या सहकार्याची अपेक्षा करत असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं यावेळी बोलताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गाव तिथं एसटी हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली यावेळी रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं

औरंगाबाद शहररात आंदोलकांनी हे आरक्षण रद्द करण्याच्या फलक प्रदर्शित करून घोषणा देत धरणं आंदोलन केलं हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला

यामध्ये नटश्रेष्ठ श्रीराम गोजमगूंडेंच्या नावे दिला जाणारा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना प्रदान करण्यात आला तर पंडित शांताराम चिगरी पुरस्कार तबला वादक पांडरंग मुखडे यांना जिजाऊ पुरस्कार डॉक्टर सुरेखा काळे बाळशास्त्री जांभेकर प्रस्कार अशोक चिंचोले भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रस्कार डॉक्टर राजशेखर सोलापुरे गोपीनाथ मुंडे पुरस्कार पालिका कर्मचारी रमाकांत पिडगें यांना तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्य पुरस्कार कांचन वाघमारे यांना देण्यात आला

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन श्र्न्यनं विजय मिळवत ही मालिका जिंकली आहे